सरकार स्थापनेसाठी प्रयत्न करणाऱ्या तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते इतर मुद्द्यांवर अद्याप चर्चा सुरू असल्याचं पवार म्हणाले प्ण्याच्या महापौर पदी भाजपाचे मुरलीधर मोहोळ यांची आणि उपमहापौर पदी सरस्वती शेंडगे यांची निवड झाली आहे मोहोळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रकाश कदम यांचा तर शेंडगे यांनी काँग्रेसच्या चांदबी नदाफ यांचा पराभव केला प्णे महापालिकेत भाजपाला स्पष्ट बहमत असल्यामुळे महापौर भाजपाचाच होणार हे निश्चित मानलं जात होतं मात्र शिवसेनेकडून कोणाला मतदान करण्यात येणार याबाबत उत्सुकता होती

महापौर पदासाठी दोन अर्ज आल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मतदानाची प्रक्रिया सुरू केली

काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या सभासदांनी प्रकाश कदम यांना मतदान केलं

मनसेच्या दोन्ही नगरसेवकांनी तटस्थ भूमिका घेतली तर पाच नगरसेवक मतदानाला अनुपस्थित होते मोहोळ यांची महापौर पदी निवड झाल्यानंतर सर्व पक्षांच्या गटनेत्यांनी नवनिर्वाचित महापौरांचं अभिनंदन केलं यावेळी खासदार गिरीष बापट भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष योगेश गोगावले आमदार भीमराव तापकीर यांच्यासह मोहोळ यांचे नातेवाईक उपस्थित होते केनियाच्या संरक्षण दलाच्या एका शिष्टमंडळानं आज लष्कराच्या दक्षिण विभागाला भेट दिली कमांडर वॉल्टर रारीया क्रोईपाटो यांनी या शिष्ट मंडळाचं नेतृत्त्व केलं दक्षिण विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल एस के सैनि यांच्याशी केनियाच्या अधिकाऱ्यांनी चर्चा केली या शिष्टमंडळाने पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी सैन्य अभियांत्रिकी महाविद्यालय यासह अहमदनगर आणि बेळगाव येथील लष्करी संस्थांना भेटी दिल्या भारत आणि केनिया दरम्यान दीर्घकालीन लष्करी सहकार्य असेल अशी अपेक्षा वॉल्टर यांनी व्यक्त केली ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या वतीने प्रतिजैविक अर्थात अँटिबायोटिक्स जनजागृती सप्ताह साजरा करण्यात येत आहे त्यानिमित्त आज बाह्यरुग्ण विभागात नातेवाईकांसाठी जनजागृती प्रभात फेरी तसंच पुणे रेल्वे स्थानकावर पथनाट्याचं आयोजन करण्यात आलं होतं प्रभात फेरीचा मार्ग ससून सर्वोपचार रुग्णालय बंडगार्डन पोलीस स्टेशन राष्ट्रीय विषाणू संस्था नेहरू मेमोरियल हॉल पोलीस आयुक्त कार्यालयत साधु वासवानी चौक सेंट्रल बिल्डींग ते ससून सर्वोपचार रुग्णालय असा होता अँटिबायोटिक्सचा वापर डॉक्टरी सल्ल्यानं व्हावा संदी खोकला ताप यासाठी सेल्फ मेडीसिन म्हणून अँटिबायोटिक्स घेणं टाळावं असं ससूनचे अधिष्ठाता अजय चंदनवाले यावेळी म्हणाले म्हाळंगे बालेवाडीच्या क्रीडा संकुलात महिला गटाची राज्यस्तरीय हॉकी स्पर्धा आजपासुन सुरू झाली

पूजा आणि मानसी शेंडगे आरती खेतावत आणि दुर्गा शिंदे या विजयाच्या शिल्पकार ठरल्या अन्य लढतींमध्ये रायगड आणि कोल्हापूर या संघांनी उदघाटनाचा दिवस गाजवला महाराष्ट्रीय मंडळाच्या वतीनं दिला जाणारा प्राईड ऑफ महाराष्ट्रीय मंडळ हा पुरस्कार यंदा नाशिकचे क्रीडा प्रशिक्षक श्रीकांत ढवळे यांना जाहीर झाला आहे महाराष्ट्रीय मंडळाचे माजी सरचिटणीस रमेश दामले यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मंडळाच्या माजी विद्यार्थ्यास हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो

येत्या मंगळवारी या पुरस्काराचं वितरण माजी एअर मार्शल भूषण गोखले यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येणार आहे

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत